ध्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे हा उपग्रह दळणवळण दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष या झाल्या

भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक विचार भिन्नविचारांप्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाक्रिं आहेत मोदी यांनी काल कोझीकोड डिल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आज जगभरात द्वेष हिसा मतभेद आणि दहशतवादापासून सु क्रा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशा परिस्थितीमधे भारतातली जीवनपद्धती म्हणजे जगासाठी आशेचा किरण आहे असं ते म्हणाले भारतात कोणताही मतभेद बळाच्या जोरावर नाही तर संवादाच्या आधारे सोडवला जातो असंही मोदी यांनी अधोरखित केलं अनेक पाश्वात्य देशांनी महिलांना मताधिकार देण्यासाठी अनेक दशकांची वा पाहिली मात्र भारताच्या घ जाकारांनी पहिल्या दिवसापासूनच महिलांना मताधिकार दिला असं मोदी यांनी नमूद केलं महात्मा गांधींनी कायमच शांततेच्या तत्वाचा पुरस्कार केला आणि त्याद्वारे भारताला स्वातंत्र्यही मिळवून दिलं असं मोदी यांनी सांगितलं

मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत लडाखघ्या नागरी प्रशासनासह जवळची लष्कराची पथकं तसंच स्थानिक आपत्ती निवारण पथकं सहभागी झाली होती अडकलेले तिर पर्याक्र मार्गदर्शक तसंच भारवाहक यांची सुक्रिा होईपर्यंत ही मोहिम सुरु राहील असं हवाईदलाच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं गोठलेल्या झंस्कार नदीवर ही पदभ्रमण मोहिम सुरु असताना बर्फाचा काही भाग वितळल्यामुळे अनेक पर्याक्र या ठिकाणी अडकले होते नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशहिताला हानी पोचवत आहेत अशी ीीका माजी केंद्रीय मंत्री डॉ महेश शर्मा यांनी केली आहे ते काल हैदराबाद के बातमीदारांशी बोलत होते शेजारच्या तीन उलामी देशांमधे ज्या अल्पसंख्याकांना धार्मिक कारणावरून होणाऱ्या छळामुळे देश सोडावा लागला आणि भारतात बेकायदेशीररित्या राहावं लागतंय त्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे कोणत्याही भारतियाच्या नागरिकत्वाला या कायद्यामुळे धोका नाही असं ते म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार निश्वित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणुक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा कार्याध्यक्ष जे

नङ्डा आणि तिर वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते

सर्व हंगामामधे कश्मीरला उर्वरित भारताशी जोडणारा जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग काल संध्याकाळपासून वाहनांसाठी खुला झाला जवाहर बोगद्याच्या परिसरात बर्फवृष्टी झाल्यानं तसंच बनिहाल रामबन क्षेत्रात दरडी कोसळल्यानं सोमवारपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिके सामना आज राजको के होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल दुपारी एकपासून आकाशवाणीवरुन हिंदी आणि जिजीतून त्याचं थे समालोचन प्रसारीत होईल एम एम रेनबो आणि तिर फ्रिक्वेन्सीजवर आपण ते ऐकू शकाल

येत्या गुरुवारी ओएमओ अर्थात खुल्या बाजार परिचलनाद्वारे एकाच वेळी ही खरेदी आणि विक्री केली जाईल

अहमदाबाद खिल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या वतीनं आयोजित आशियातल्या सर्वात मोठ्या अन्नपदार्थ कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकासविषयक कृषीमंथन ही शिखर परिषद काल सुरु झाली या दोन दिवसीय परिषदेत पंधराशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांची सिंडच्या क्वीन्स काँसेल अर्थात राणीच्या वकील म्हणून नियुकी झाली आहे सिंडच्या न्याय मंत्रालयानं ही घोषणा केली ते केंड आणि वेल्सच्या न्यायालयात राणीचं प्रतिनिधीत्व करतील वकीली क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या अनुभवी वकीलाची या पदावर नियुक्ती केली जाते लॉर्ड चान्सलरच्या सल्ल्यावरुन स्लंडच्या राणीने साळवे यांची नियुक्ती केली आहे

चेकबुक या कथा संग्रहासाठी त्यांना हा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे समाजातल्या उपेशित घ कांच्या व्यथा या संग्रहातल्या कथांमधून मांडल्या आहेत

उत्तरप्रदेशातल्या अनेक भागात काल गारपीठासह झालेल्या पावसानं थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आहे या पार्बभूमीवर राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगासाठी अमेरिकी सिने ांध्या सदस्यांना न्यायमंडळाचे सदस्य म्हणून काल शपथ देण्यात आली अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबाझे यांनी सदस्यांना शपथ दिली महाभियोगाचं कामकाज जॉन रॉबाझे यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे येत्या मंगळवारी महाभियोगाचं कामकाज पुन्हा सुरु होईल असं रिपब्लीकन खासदारांचं बहुमत असलेल्या सिने खे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितलं